धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण सर्व जण एकत्रितपणे केंद्र सरकारकडे भूमिका मांडू असं ते म्हणाले पक्षाची आणि जातीची लेबलं बाजूला सारून हा प्रश्र सोडवण्यासाठी काम करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केलं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजात आज दोनदा व्यत्यय आला धनगर समाज आरक्षणाविषयी टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी महाधिवक्त्यांसोबत मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांची बैठक घेण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले राज्यात गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालेलेया भागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल असं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं

आगामी अर्थसंकल्पात समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं जागतिक मंदी कोरोनाचं संकट आहे तसंच जीएसटीची भरपाई वेळेत मिळत नाही या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे मात्र सगळ्या विभागांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं ते म्हणाले अनुसूचित जातीजमातीच्या संदर्भात नेमलेल्या हरदास समितीच्या शिफारसीवर उचित कार्यवाही केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री के सी पडवी यांनी आज सांगितलं

त्यासाठी कायद्यात आवश्यक बदल केले जातील सध्या या समितीच्या अहवालावर न्याय आणि विधी खात्याच्या उत्तराची प्रतिक्षाअसल्याचं त्यांनी सांगितलं कांदयाचे भाव घसरत असल्यानं कांदा उत्पादकांनी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली शेतक यांनी लासलगाव देवळापिंपळगाव येवला आणि अंदेरसूळ छिं निदर्शनं केली तर नाशिक औरंगाबाद महामार्गही रोखून धरला होता

त्यामुळे भाव घसरत आहेत लासलगाव कांदा बाजारपेठेत आज सकाळी झालेल्या लिलावात कमी भाव पुकारले गेल्यानं कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रीया बंद पाडली आज कांद्याला सरासरी चौदाशे रुपयांचा भाव जाहीर झाला होता त्यामुळे जोपर्यंत कांद्यावरची निर्यातबंदी अधिकृतरित्या उठवली जात नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही बाजारपेठेत कांद्याची विक्री केली जाणार नाही असं राज्य कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितलं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली परंतु त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे मन की बात आहे का असा सवाल महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते रघ्रनाथदादा पाटील यांनी केला आहे ज्यांच शोषण होतं तेच दलित असतात आणि जगातील अर्धी अधिक लोकसंख्या असलेल्या महिला याच खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत कारण अजूनही त्यांच शोषण थांबलेलं नाही असं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं

त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे

देशात कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याचं वृत्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्यानंतर देशातल्या गुंतवणूकदारांमधे भीतीचं वातावरण होतं त्यामुळे बाजारात मंदी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष महासभा घेण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक संजय जाधव यांनी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

याविरोधात आज वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातला

राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्राच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यामुळे पदसंख्या तसेच आरक्षण हा विषय संपूर्णतः सरकारच्या अखत्यारीत असल्यानं त्यात बदल करण्याची मुभा आयोगाला नसल्याचं स्पष्टीकरण आयोगानं याबाबत आंदोलकांना तसंच उमेदवारांना दिलं आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात बस स्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा परिसर आज कमलाजी कावळे मामा यांनी स्वच्छ केला स्वच्छतेचा उपक्रम घेऊन त्यांनी नागपूर ते परभणी असा प्रवास केला ठिकठिकाणी ते संत गाडोबाबा आणि राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचा स्वच्छतेचा संदेश देत फिरत आहेत

मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरसरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे